अशा लोकशाहीचं उभ्या देशाला दर्शन घडवण्याचं काम शरद पवार यांनी केलं आहे असं प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री धंनजय मुंडे यांनी आज केलं ते पिंपरी चिंचवड शहरात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील खासदार डॉ अमोल कोल्हे पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते आपण एखाद्या व्यक्तीपर्यंत जाऊ शकत नाही म्हणून त्याच्या सहकाऱ्यापर्यंत जाणं आणि कोणत्याही गोष्टीत ईडीचा वापर करायचा अशा अनेक गोष्टी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत एक दिवस हे ईडीच भारतीय जनता पक्षाला संपवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मुंडे यांनी नंतर वार्ताहरांशी बोलताना दिला जयंत पाटील न्कत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची ताकत दिसून आली आहे

राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे

महादेव जानकर शरद पवार यांची भेट घेतल्यापासून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्याकडे राजकीय वर्तूळाचं लक्ष लागलं आहे जानकर भाजपाच्या नेतृत्वाखालील यूतीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू होती मात्र त्याचं त्यांनी खंडण केलं आहे जानकर यांनी देवेंद्र फडणवीसांशी मतभेद असल्याचं आज बारामतीत माध्यमांशी बोलताना मान्य केलं मात्र या वादाचा फायदा आम्ही दु्सऱ्याला होऊ देणार नाही नाराज असलो तरी कुठेही जाणार नाही

शहराच्या मध्यवर्ती भागात पाच रुपयात पाच किलोमीटर प्रवास या अटल योजनेअंतर्गत या बस धावणार आहेत

शंभराजे देसाई परंपरागत व्यवसाय प्रशिक्षणात सुधारणा करुन उद्योगांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीनं औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवनवीन प्रगत व्यवसाय अभ्यासक्रम सुरु होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी काल दिली औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भेट देऊन देसाई यांनी तिथे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला ध्वजदिन देशाच्या सुरक्षिततेसाठी दिवसरात्र कर्तव्यावर असलेल्या सैनिकांप्रती कृतज्ञता म्हणून साजऱ्या होणाऱ्या सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात प्रत्येकानं आपला अधिकाधिक सहभाग द्यावा असं आवाहन पुण्याचे अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी काल केलं

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करुन आणि शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करुन करण्यात आली

प्रसिद्ध साहित्यीक भारत सासणे यांची संमेलनाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे असं प्रतिष्ठनचे अध्यक्ष दिलीप बराटे यांनी कळवलं आहे हवामान पुण्यात आज उद्या पावसाची शक्यता नसली तरी आकाशात मळभ आल्यानं थंडी पुन्हा कमी झाली आहे

उद्याही तापमान या आसपासच राहील तर हा होता आजचा पुणे वृतांत